स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित संगीताचार्य पंडित द

काणेब्वा प्रतिष्ठानतर्फे आयोजित खयाल यज्ञ या संगीत महोत्सवाच्या द्र्सऱ्या दिवशी आज त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि पं जयतीर्थ मेव्ंडी यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेतला यावेळी उपस्थितांशी संवाद साधून गडकरी यांनी महोत्सवाला शभेच्छा दिल्या आणि सहभागी कलाकारांचं अभिनंदन केलं भीमसेन जोशी यांनी आपल्या अजरामर गायनातून संगीत सेवा केली या संगीत यज्ञातून पंडीतजींच्या स्मृती जागवून त्यांना आपण अभिवादन केलं ही चांगली गोष्ट आहे हा खयाल यज्ञ महोत्सव रसिकांच्या हदयात कोरला जाईल असही गडकरी यावेळी म्हणाले प्ण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप उद्या होणार आहे जागतिक रेडिओ दिनानिमित केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी संवाद साधणं सोपं झालं आहे रेडिओचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे असं जावडेकर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे जागतीक स्तरावरही आज रेडिओ दिवस साजरा केला जातो

रेडिओ हे संवादाचं अक्कम माध्यम आहे असं संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्व साधारण सभेत या वर्षी जाहीर करण्यात आलं नवं जग नवा रेडिओ हा यावर्षीच्या रेडिओ दिनाचा विषय आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गरत केंद्र सरकारच्या गुणवत्ता परिषदेनं मुंबईला हागणदारी मुक्त शहर घोषित केलं आहे

केंद्राच्या अहवालान्सार म्ंबई हागणदारी म्क्त करण्यासाठी शौचालयांची दुरुस्ती आणि शौचालयांच्या नव्यानं बांधणीचा कार्यक्रन हाती घेतल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे काँग्रेस नेते राहल गांधी यांनी आपल्या विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे खासदार संजय जयस्वाल यांनी केली आहे यासंदर्भात जयस्वाल यांनी आज लोकसभेत नोटीसही दाखल केली आहे राहल गांधी यांनी कृष कायद्याविरोधात आंदोलन करताना मृत पावलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्व खासदारांनी उभं रहावं आणि मौन पळावं असं सभागृहात म्हटलं होतं एखाद्या खासदाराने अशारितीने सभागृताल्या सर्वांना सभागृहात उठून मौन बाळगण्याचे आदेश देण्याची ही पहिलीच वेळ होती आणि हे विशेषाधिकीरांचं उल्लंघन आहे असं जयस्वाल यांनी म्हटलं आहे राहल गांधींनी अशा असंसदीय वर्तनामुळे दाखवलेलं संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचंही जयस्वाल यांनी म्हटलं आहे

मात्र अजून कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने आवश्यक खबरदारी घेऊनच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे पालिका आय्क्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आय्क्त अश्विनी भिडे यांनी दिली

पूणे इथल्या विधानभवन सभागृहात उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला पालकमंत्री दताव्रय भरणे वित राज्यमंत्री शंभूराजे देसाई नियोजन विभागाचे अतिरिक्त म्ख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते राज्यातल्या हस्तकला आणि हातमाग कारागिरांच्या वस्तूंना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची दारं खुली झाली आहेत ऑनलाईन विक्री करणारी आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली आहे फ्लिपकार्टच्या समर्थ या कार्यक्रमा अंतर्गत ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्री करण्यासाठी महाराष्ट्र लघ्उदयोग विकास महामंडळ मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांनी फ्लिपकार्ट सोबत न्कताच याबाबत करार केला आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात झालेल्या या सामंजस्य करारानुसार आता पैठणी साडी सावंतवाडी लाकडी खेळणी हिमरु शाली अशा वेगवेगळ्या हस्तकलांचं जागतिक पातळीवर विक्री करता येतील या कार्यक्रमा अंतर्गत हस्तकला आणि हातमाग कारागिरांनी त्यांच्या वस्त् या ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्रीसाठी ठेवल्या तर पहिल्या सहा महिन्यापर्यंत फ्लिपकार्ट कडुन कोणतही कमिशन आकारण्यात येणार नाही असं सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचं उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल रात्री उशिरा केलं भाजपा सिंध् आत्मनिर्भर अभियान तसंच सावंतवाडी नगरपालिका आणि नीलक्रांती कृषी आणि पर्यटन सहकारी संस्था यांच्या सहकार्यानं हा महोत्सव होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात गोड़या पाण्यातले मासे आणि त्यावर आधारित पदार्थ यावर भर देण्यात आला आहे

देशभरात धावणाऱ्या सर्व राजधानी एक्सप्रेस रेल्वे गाडयांचे डबे बदलून त्याऐवजी तेजस गाड्यांमधल्या शयनयान डब्यांचा वापर करायचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे या अंतर्गत सुरुवातीला अगरतळा आनंद विहार टर्मिनल विशेष राजधानी एक्सप्रेसचे डबे बदलले जातील त्यानंतर येत्या सोमवारी डबे बदललेली ही गाडी प्रत्यक्षात धावेल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिले आहे

या डब्यांमुळे प्रवाशांना उच्च दर्जाचा प्रवास केल्याचा अन्भव येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे

रायगड जिल्ह्याच्या मागणगाव तालुक्यात रातवड इथं मेगा लेदर फूटवेअर एण्ड एक्सेसरीज क्लस्टर प्रकल्प राबवला जाणार आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प राबवला जाईल यासंदर्भात काल संत रोहिदास चर्मोदयोग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत हा निर्णय झाला

ही जागा उपलब्ध करून द्यायला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सकारात्मक असल्याचं या बैठकीत सांगितलं गेलं त्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उदयोग मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला जाणार आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव डॉक्टर मनदीप भंडारी यांनी काल नवी दिल्लीत वार्तहरांशी बोलताना ही माहिती दिली

लसीकरणाचा वेग आणखी वाढावा यासाठी खासगी रुग्णालयांनाही परवानगी मिळणार आहे

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अन्राग श्रीवास्तव यांनी वार्ताहरांना काल ही माहिती दिली भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी आज भारताचा सलामीवीर रोहीत शर्मानं शानदार शतक झळकावलं आज भारतानं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र धावफलकावर संघाची एकही धाव नसताना भारतानं सलामीवीर शुभमन गीलला गमावलं